यामुळे विक्रम लँडरची दिशा आणि ठिकाण समजणं अशक्य झालं आहे

मात्र अंतिम टप्प्यात पोहाचल्यानंतर त्याचा संपर्क तुटल्याची माहिती सिवन यांनी दिली उपलब्ध माहितीचं विश्लेषण केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं

मोदी हे कालच बंगळुरू इथं पोहाचले असून शास्त्रज्ञांनी निराश न होता लँडरशी संपर्क स्थापन करण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे

मुंबई आणि औरंगाबाद इथल्या कार्यक्रमांना पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत मुंबईत तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आधुनिक मेट्रो भवनाचं भूमिपूजन बनडोंगरी कांदिवली पूर्व ही मेट्रो स्थानकं तसंच आधुनिक मेट्रो कोचचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे औरंगाबाद इथं दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंतप्रधानांचं आगमन होईल औरंगाबाद औद्योगिक नगरी ऑरिक सिटीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पणही आणि ऑरिक हॉलचं उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे

शेंद्रा औद्योगिक वसाहतीत राज्यस्तरीय सक्षम महिला बचत गटाच्या मेळाव्यालाही पंतप्रधान मार्गदर्शन करणार आहेत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली

पूर्वी फक्त सात लाख फॅमिली पर्यंत पोहचत होतो

आणि त्याच एक प्रतिक म्हणजे स्वतः प्रधानमंत्री आमच्या सक्षम महिलांच्या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे दोन्ही पक्षात जागा वाटपाबाबत प्रदीर्घ चर्चा झाली त्यानंतर आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाला विधानसभेसाठी केवळ आठ जागा सोडण्यात येतील असं कळवलं विशेष म्हणजे एमआयएमचा विद्यमान आमदार असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघाचा या आठ जागांमध्ये समावेश नाही ही बाब अस्वीकारार्ह आणि अन्यायकारक असल्याचं सांगत आघाडीतून बाहेर पडत असल्याचं इम्तियाज जलील यांनी या पत्रकात म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीसाठी आता एमआयएम औरंगाबाद इथं उमेदवारांच्या मुलाखती आणि निवडीचा कार्यक्रम जाहीर करील असं त्यांनी या पत्रकात म्हटलं आहे

या किल्ल्यांचा वापर हॉटेलिंग किंवा लग्न समारंभासाठी होणार असल्याच्या बातम्या पूर्णत निराधार आणि खोट्या असल्याचं पर्यटन मंत्री जयक्रमार रावल यांनी म्हटलं आहे ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं रावल यांनी नमूद केलं पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंघल यांनीही यासंदर्भात खुलासा केला असल्याचं माहिती संचालनालयाकडून सांगण्यात आलं आहे

या तीनही आरोपींना कोल्हापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंद्रे या शार्प शूटरचा यात समावेश आहे अंद्रे याला पुणे इथल्या तुरुंगातून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या दोघांना मुंबईतल्या ऑर्थर रोड तुरुंगातून ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या बारा झाली आहे

त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून त्या पदावर आता गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे

मिर्जा गालीब जीवन गौरव पुरस्कार तसंच वली दखनी पुरस्कार यावेळी देण्यात येणार आहेत मराठवाड्यात अल्पसंख्याक समाजाची संख्या अधिक असल्यामुळे पहिल्यांदाच हा कार्यक्रम औरंगाबाद इथं घेण्यात येत असल्याचं सावे यांनी सांगितलं ते म्हणाले

पण या वर्षी आपण पहिल्यांदा तो मराठवाड्यामध्ये औरंगाबाद शहरामध्ये करतोय

घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींना सुग्रास भोजनाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला वाशिम इथं सिंध् सुभाष सोन्ने यांनी आपल्या दोन्ही सुनांची ज्येष्ठा कनिष्ठा गौरी रुपात पूजा करून समाजासमोर आगळावेगळा आदर्श ठेवला सासू आणि सुना यांच्यातला सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा हा या मागचा उद्देश असल्याचं सिंधू सोन्ने यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी हा प्रस्कार स्वीकारला

राहुल ओमणे असं या आरोपीचं नाव असून उत्पन्नाचा दाखला तसंच नॉन क्रिमीलेर प्रमाणपत्र देण्यासाठी छपन्न रुपये एवढे शासकीय शुल्क असताना त्यानं तीनशे रुपये मागितल्याची तक्रार आल्यानं ही कारवाई करण्यात आली प्रवाशांची मागणी आणि सणांनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता नांदेड पनवेल नांदेड जलद गाडीला येत्या तीस सप्टेंबर पर्यंत द्वितीय श्रेणीचा एक आरक्षित डब्बा वाढवण्यात आला आहे